राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड ग्लाबराव पाटील अनिल परब उदय सामंत आदित्य ठाकरे दादा भ्से संदीपान भूमरे शंकरराव गडाख अब्दूल सतार शंभ्राजे देसाई बच्चू कडू राजेंद्र येड्रावकर आदी मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली विस्तारात यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे दिग्रस सरकारच्या मंत्रिमंडळ राज्य विधानसभेचे आमदार संजय राठोड यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आनंदित शिवसैनिकांनी जिल्ह्यात जल्लोष केला यवतमाळ इथल्या संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय दत्त चौक याशिवाय दारव्हा दिग्रस आणि नेर मध्ये शिवसैनिकांनी ढोल ताशे वाजविले फटाके फोडले आणि नाचत जल्लोष साजरा केला नागरिकत्व कायदयाचा प्रारंभ काँग्रेसच्या काळातच झाला मात्र आता या कायदयातल्या तरत्दींबाबत संभ्रम निर्माण करण्याचं काम हाच पक्ष करत आहे घ्सखोरांना नागरिकत्व देण्यासाठी काँग्रेस अट्टहास करत आहे अशी टीका मध्य प्रदेशचे माजी म्ख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते या कायदयाविषयी काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक गैरसमज पसरवीत असून मतपेढीसाठी राजकारण करताना विभाजनवादयांना सहानुभूती दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला जे भारतात जन्मले त्यांचा भारत आहे त्यामुळे त्यांना कोणताही धोका नसून एनआरसीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय मानवतावादी आहे विरोधी पक्ष नागरिकत्व कायदयाच्या विरोधात राबवत असलेल्या मोहिमेला जनजागरण अभियान राबवून उत्तर दिलं जाईल असंही चौहान यांनी सांगितलं

त्यांनी भाजपाचे अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा पराभव केला

सावंतवाडी नगर परिषद अध्यक्षपदाच्या पोटनिवडण्कीत भाजपचे संजू परब विजयी झाले आहेत

सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर ही मतमोजणी झाली एका तासातच निकाल जाहीर करण्यात आला नंद्रबार जिल्ह्यातल्या नवाप्र नगरपरिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजपानं र्कत्याकी एक जागा जिंकली आहे आज मतमोजणी झाल्यानंतर प्रभाग सहा अ मधून कॉंग्रेसच्या सुरेखा प्रकाश जगदाळे या विजयी झाल्या आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच नगराध्यक्ष निवडण्कीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राची कालेकर या विजयी झाल्या आहेत

अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मडघे निवडून आल्या

हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली पाचपैकी तीन पंचायत समित्यांची सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक सभापती पद मिळवता आलं हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्मनबाई झ्ळझ्ळे सेनगाव शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे औंढा शिवसेनेच्या संगीता ढेकळे कळमन्री काँग्रेसच्या पंचफ्लाबाई अशोक बेले तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे जालना जिल्ह्यात जालना पंचायत समिती वगळता सर्व ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली जिल्ह्यात चार जागांवर भाजपा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली जालना पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे बदनापूर शिवसेनेच्या शिला शिंदे भोकरदन भाजपाच्या वैशाली गावंडे परतूर भाजपाच्या मनकर्णा येवले जाफराबाद भाजपाच्या विमल गोरे मंठा भाजपाच्या शिल्पा पवार अंबड राष्ट्रवादी काँग्रेसचे बाप्राव खटके तसंच घनसावंगी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली आहे

लिहिता वाचता येत नसल्यानं या आदिवासींना परवाना मिळत नव्हता

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सरत्या वर्षाच्या अखेर आयसीसी कसोटी मानांकनात फलंदाजीमधे अग्रस्थानी राहिला आहे

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं

पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून तर द्सऱ्या सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला होता पोलीस दलाची वर्दी मेहनतीने कमावलेली असते त्याम्ळे या वर्दीवर कलंक लाग् देऊ नका तसेच आपल्या चारित्र्यावर डाग लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये पोलीस दलाला केलं

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते गृहमंत्री एकनाथ शिंदे आमदार आदित्य ठाकरे राज्याचे पोलीस महासंचालक सुंबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते पोलीसांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी राहील बदलत्या काळातील आव्हानं पेलण्यासाठी पोलीस दलानं मागे न राहता आधुनिक व्हावं असंही ते म्हणाले

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आज शिवप्रतिष्ठाननं संदेश फेरी काढली संघटनेचे मार्गदर्शक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत कणेरी मठाचे प्रम्ख काडसिदधेश्वर महाराज खासदार संजय पाटील आमदार सुरेश खाडे आदी नेते सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही आज नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य संदेश फेरी काढण्यात आली या फेरीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जालना जिल्ह्यात परतूर इथंही आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय स्रक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता राज्यात काल हवामान म्ख्यतः कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात थंडीची तीव्र लाट होती राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रप्र इथं पाच पूर्णांक सात दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे